राजधानी दिल्लीतल्या हवेचा दर्जाची स्थिती आज सकाळीही गंभीर अमेरिका बायडन विजय निकालाची चार दिवस प्रतिक्षा करायला लावणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन विजयी झाले आहेत

अनेक वादांनी भरलेल्या आणि अत्यंत तुल्यबळ झालेल्या या निवडणुकीत बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला

एरीझोना जॉर्जिया नेवाडा आणि उत्तर कॅरोलिना या राज्यांमध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे मतमोजणीनंतरच्या प्राथमिक अंदाजात बायडन यांना विजयी घोषित केल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरीस यांचीही अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे या पदावर निवड होणाऱ्या पहिल्या महिला ठरण्याबरोबरच त्या या पदावरच्या पहिल्या आशियाई आणि आफ्रिकी वंशाच्या महिला ठरणार आहेत विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर बायडन यांनी अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले केवळ मला मतदान केलेल्यांचाच नाही तर सर्व अमेरिकी नागरिकांचा अध्यक्ष बनून माझ्यावर व्यक्त केलेल्या विश्वासाला पात्र ठरेन असं बायडन यांनी आश्वासन दिलं हॅरीस यांनीही जनतेचे आभार मानताना त्यांनी या निवडणुकीत आशा सौजन्य विज्ञान आणि सत्यता यांना प्राधान्य दिलं असल्याचं म्हटलं आहे

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी टपालाद्वारे आलेल्या मतपत्रिका मोजण्याच्या लांबलचक प्रकियेला विविध राज्यांमध्ये न्यायालयात आव्हान दिलं आहे मोदी अभिनंदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ज्यो बायडन आणि कमला हॅरीस यांचे अभिनंदन केलं आहे बायडन यांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले आहे

आता पुन्हा एकदा एकत्रित काम करून हे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदी म्हणाले कमला हॅरीस यांचेही अभिनंदन करताना मोदी यांनी त्यांचे यश उल्लेखनीय आणि सर्व अमेरिकी भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे त्यांच्या पाठींब्यामुळं दोन देशामधील संबंध अधिक मजबूत होतील असं विश्वास मोदींनी व्यक्त केला जागतिक नेते अभिनंदन अमेरिकेच्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या ज्यो बायडन आणि कमला हॅरीस यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या दोघांचे अभिनंदन करताना पर्यावरण बदलाच्या मुद्द्यासह विविध प्रश्नांमध्ये त्यांच्या सहकार्याची अपेक्षा केली जर्मनी फ्रान्स कॅनडा इजिप्त या देशांच्या प्रमुखांनीही शुभेच्छा संदेश पाठवले

हजीरा आणि घोघा या दरम्यानच्या या जलमार्ग सेवे मुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार असून व्यापार उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचं मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हंटल आहे व्होएज सिम्फनी नावाच्या तीन डेकच्या भव्य जहाजाद्वारे रोपॅक्स फेरीसेवा उपलब्ध होणार आहे हजिरा ते घोघा दरम्यानच्या या जलवाहतुकीचे अनेक फायदे होणार आहेत

परिणामी इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होण्याबरोबर वाहनांच्या देखभालीचाही खर्च वाचू शकेल या बोटीच्या दर दिवशी हजिरा ते घोघा अशा तीन फेऱ्या होणार आहेत

यामुळे रस्त्यांवरील कार्बन उत्सर्जनाचं प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होणार असून गुजरातमधील निसर्ग तसंच धार्मिक पर्यटनालाही रोपॅक्समुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथल्या विविध विकास कामांच उद्घाटन आणि काही प्रकल्पांचा कोनशीला समारंभ दुरदृष्य प्रणाली द्वारे करणार आहेत

बिहारमधील निवडणूकीत उत्साह दिसून आला आणि कोरोना काळांतील आव्हांनं असूनही निवडणूकीचे तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पार पडल्याचं निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव उमेश सिन्हा यांनी सांगितलं